आफ्रिकेबरोबर दहशतवादाला निपटून काढण्यासाठी जागतिक समुदायाने एकत्रित प्रयत्न करायला हवेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात मानवजातीनं एकजूट करायला हवी असं ते म्हणाले दहशतवादाला प्रोत्साहन देणा या आणि रसद पुरवणा या राष्ट्रांना जबाबदार ठरवण्याची आवश्यकता आहे असं प्रधानमंत्री म्हणाले याबैठकीत सदस्यराष्ट्रांनी सर्व प्रकारच्या आणि सर्व स्वरुपातल्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला

सदस्य राष्ट्रांमधे व्यापार आर्थिकक्षेत्र गुंतवणूक परिवहन उर्जा कृषी आणि आधुनिक तंत्रज्ञान या क्षेत्रात सहकार्य दृढ करायचा संकल्पही यावेळी करण्यात आला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि किर्गिझस्तानचे राष्ट्रपती सोरोनबे जिन्बेकोफ यांच्या हस्ते भारत किर्गिझ व्यापार मंचाचं उद्घाटन झालं भारत आणि किगिंझस्तान यांच्यात संरक्षण लष्कर व्यापार गुंतवणूक आरोग्य शिक्षण आणि विकासात्मक सहकार्य या क्षेत्रात धोरणात्मक भागिदारी करता प्रयत्न करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला

आपला दोन दिवसांचा किर्गिझस्तानचा दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आज सकाळी नवी दिल्ली क्रि आगमन झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दुपारी राष्ट्रपती भवनात होणा या नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या पाचव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत निवडून आलेल्या नव्या सरकारच्या नियामक मंडळाची ही पहिली बैठक आहे पावसाच्या पाण्याची साठवणूक दुष्काळी परिस्थिती आणि त्यावरच्या उपाययोजना जिल्ह्यांचे महत्त्वांकाक्षी कार्यक्रम कृषि क्षेत्रातल्या सुधारणा आणि नक्षलवादी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करताना त्यांच्या सुरक्षितेशी संबंधित मुद्दे याविषयांवर आजच्या बैठकीत चर्चा होईल या आधी झालेल्या बैठकीत घेतल्या गेलेल्या निर्णयांच्या अंमलबजावणीचा आढावा तसंच भविष्यकालीन विकासाच्या प्राथमिकता यावरही या बैठकीत चर्चा होईल नीती आयोगाच्या नियामक मंडळामधे प्रधानमंत्री सर्व राज्यांचे मुख्यमंत्री केंद्रशासित प्रदेशांचे उपराज्यपाल तसंच विर विशेष आमंत्रित सदस्यांचा समावेश आहे संरक्षणमंत्री गृहमंत्री अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहारमंत्री कृषीमंत्री ग्रामीण विकास आणि पंचायती राजमंत्री पदसिद्ध सदस्य म्हणून याबैठकीला उपस्थित राहणार आहेत एक भारत श्रेष्ठ भारत याभावनेनं राष्ट्रीय विकासाच्या अजेंड्याच्या अंमलबजावणीला वेग देण्याच्या उद्देशानं याबैठकीत चर्चा अपेक्षित आहेत अर्थमत्री निर्मला सीतारामन यांनी काल नवी दिल्लीत बजेटपूर्व सहाव्या आढावा बैठकीत प्रमुख अर्थशास्त्रज्ञांबरोबर चर्चा केली आर्थिक वृद्धिचा दर वाढवणे रोजगाराभिमुख विकास व्यापक आर्थिक स्थिरता तसंच आर्थिक व्यवस्थापन आणि गुंतवणूक वाढविण्यासाच्या दृष्टीनं या बैठकीत चर्चा झाली

लष्करानं उच्च व्यावसायिक गुणवत्तेसह निष्ठापूर्वक काम करून देशाच्या अंतर्गत आणि बाह्य आह्वानांचा सामना करण्यासाठी तसंच राष्ट्रनिर्माणासाठी आजवर निभावलेल्या भूमिकेचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी कौतुक केलं आहे सिंग यांनी काल नवी दिल्लीत लष्कस्प्रमुख बिपिन रावत यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते सर्व आह्वानांचा सामना करण्यासाठी लष्कर संदैव सज्ज असणं अभिमानास्पद आहे असं सांगून लष्कराच्या क्षमता सतत उंचावत राहण्याची खबरदारी घेतली जाईल असंही सिंग म्हणाले पश्विम बंगालमध्ये सुरू असलेल्या डॉक्टरांच्या आंदोलनावर शांततापूर्ण तोडगा काढावा तसंच त्यांना कामासाठी सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावं अशी विनंती करणारं पत्र केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लिहिलं आहे सध्या सुरू असलेल्या आंदोलनामुळे देशभर रुग्णांचे हाल होत आहेत तसंच आरोग्यसेवांवरही विपरित परिणाम होत आहे असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे

हर्षवर्धन यांनी काल नवी दिल्लीत एम्स सफदरजंग आणि लोहिया रुग्णालयांतल्या डॉक्टरांच्या शिष्टमंडळाची तसंच निवासी डॉक्टर महासंघाची भेट घेतली रुग्णालयात सुरक्षा व्यवस्था देण्याविषयी गृहमंत्रालयाशी चर्चा करण्याचं आणि असे प्रसंग टाळण्यासाठी विर राज्यांच्या मुख्यमंत्री तसंच आरोग्यमंत्र्याशी चर्चा करण्याचं आश्वासनही डॉ हर्षवर्धन यांनी दिलं

राष्ट्रहिताच्या महत्त्वाकांक्षी योजना मार्गी लावण्यासाठीही या संशोधकांनी नवनवीन संशोधनाद्वारे सहकार्य करावं असं आवाहन राजनाथ सिंह यांनी यावेळी केलं

अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्था आणि आय

अर्थात भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था या नवभारताच्या निर्मितीसाठीच्या कोनशिला असल्याचं मत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ रमेश पोखरियाल निशंक यांनी व्यक्त केलं आहे

आय

च्या संचालकांच्या बैठकीत बोलत होते या संस्थांनी आजवर केलेल्या उत्तुंग कार्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत निशंक यांनी या संस्था शिक्षणक्षेत्रात भारताला जगाचं नेतृत्व मिळवून देतील असा विश्वास व्यक्त केला

उत्तरप्रदेशात मोबाईल नेटवर्कचा झपाट्यानं विस्तार करण्यासाठी संदेशवहनाच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या दृष्टीनं राज्य सरकारनं एकाच ठिकाणी विविध परवानग्या देणारी एक खिडकी प्रणाली सुरू केली आहे यासाठी राज्य सरकारच्या संकेतस्थळावर अर्ज करण्याची सुविधा काल सुरू करण्यात आली या पोर्टलमुळे परवानगी प्रक्रियेला वेग आणि शिस्त येईल असा विबास उपमुख्यमंत्री आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री दिनेश शर्मा यांनी काल व्यक्त केला

प्रचंड उष्णतेमुळे दिवसभर बाहेर पडणं अवघड झालं असल्यानं सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे

आज जागतिक ज्येष्ठ नागरिक गैरवर्तणूक निषेध जागरुकता दिवस आहे

ओदिशात भुवनेश्वर क्वें सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या मेन्स सिरीज फायनल्स स्पर्धेत भारतानं जपानच्या पराभव करुन अंतिम फेरीत धडक मारली आहे अंतिम फेरीत आज भारताचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर होणार आहे